लोकसभा निवडणुकीसाठीचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार शिगेला

व्ही एम

मोदी यांचा आरोप बोंड अळीचा वेळीच व्यवस्थापन करण्याचे वध्र्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

आणि आशियाई भारोत्तलन चषक स्पर्धेत मिराबाई चानू भारताचं नेतृत्व करणार

तिसऱ्या टप्प्याच्या निवडण्कीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहचला आहे

उद्या संध्याकाळी सहा वाजता या टप्प्यातला प्रचार थांबणार आहे

महाराष्ट्रातील जळगाव रावेर जालना औरंगाबाद रायगड पृणे बारामती अहमदनगर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंध्दर्ग कोल्हापूर आणि हातकणगले मतदारसंघांचा यात समावेश आहे

या टप्याच्या प्रचारार्थ सर्वच पक्षांचे नेते निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत काँग्रेसला जे पन्नास वर्षात जमलं नाही ते भाजप सरकारनं पाच वर्षात केल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले जालना लोकसभा मतदार संघातले उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज औरंगाबाद जिल्ह्यातल्या पैठण इथं जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते दीड वर्षात राज्यात सिंचन क्षेत्र वाढणार असून मराठवाड्यातील साडेपाच लाख एकर जमीन पाण्याखाली येणार असल्याचं आश्वासनं त्यांनी यावेळी दिलं

तरी सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारमार्फत निश्चित दरांची नोंद घ्यावी

व्ही एम आणि विम्द्रीकरणा बाबतचा खोटा प्रचार करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉगेस वर केला आहे ते एका खासगी वृत्तावाहिनीला दिलेल्या म्लाखतीत बोलत होते सरकारनं विकास कामांमध्ये उल्लेखनीय काम केलेलं असून येत्या पाच वर्षांमध्ये सामान्य लोकांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी विकास कामांची गती वाढवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले लोकांना खोटी आश्वासनं देत विरोधी पक्षानं जातीय राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

जे लोक प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे ते लोक स्वतच जामीनावर बाहेर आले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

चांद्र बाजार ताल्क्यातील तीन दिवसात ताल्क्यातील आणि धारणी ताल्क्यातील प्रत्येकी दोन अंजनगाव स्र्जी आणि अचलपूर ताल्क्यातील प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळाली आहे स्वाइन फ्लू हा विषाणू मुळे होणारा आजार आहे त्याचा संसर्ग एका व्यक्तीकडून द्सऱ्याला हवेमार्फत होतो त्याम्ळे खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा हात सातत्याने साबण आणि पाण्याने ध्वावेत भरपूर पाणी प्यावे प्रेशी झोप घ्यावी अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमरावती यांनी दिली आहे पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया नागपूर चॅप्टरच्या वतीनं राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त माहिती आणि जनसंपर्क क्षेत्रातील उल्लेखीनय योगदानाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांना बेस्ट पी

या प्रस्कारनं सन्मानित करण्यात आला जनमानसात लोकशाहीची मुल्ये रूजविणे लोकशाहीविषयक आदर निर्माण करणे आणि लोकशाहीच्या चार स्तंभांमध्ये उत्तम सुसंवाद ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य जनसंपर्काच्या माध्यमातून व्हावे या हेतूने पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय जनसंपर्क दिनानिमित्त एक राष्ट्र एक संकल्प एक स्वर हा विषय निश्चित केला आहे शेतकऱ्यांच्या कच्च्या मालावर जिल्ह्यातील जिनिंग मिल स्रू आहेत या जिनिंग मध्ये असलेल्या कापसामध्ये बोन्ड अळीचे पिढी सुप्त अवस्थैत असते त्याम्ळे जिनिंग मध्ये फेरोमँन ट्रॅप लावणे आवश्यक आहे अन्यथा जिनिंग मधील बोन्ड अळी पून्हा शेतकऱ्यांच्या शेतात न्कसान करू शकते त्यामुळे जिनिग मध्ये फेरोमँन ट्रॅप चा उपयोग न करणाऱ्या जिनिंग मिलवर कारवाईचा इशारा वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिला आहे बोन्ड अळी नियंत्रणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी ते बोलत होते बोन्ड अळीसाठी उपय्क्त ठरणारे निंबोळी अर्क तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे सध्यस्थीतीत निंबोळी म्बलक प्रमाणात उपलब्ध असते शेतकऱ्यांनी त्याचे संकलन करून ठेवावे तसंच शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व लागवड करू नये असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सांगितले तहसिलदार यांनी गटविकास अधिकारी आणि नगर परिषदाच्या म्ख्याधिकाऱ्याशी समन्वय साधून वध्यातील ग्रामीण तसंच शहरी भागात पाणी टंचाई असलेल्या गावातील विहिरी अधिग्रहित करुन नागरिकांना तात्काळ पाणी उपलब्ध करुन दयावे ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता भासत असल्यास ग्रामपंचायतींना टँकर उपलब्ध करुन दयावे अशा स्चना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी पाणी टंचाईबाबत आढावा बैठकित केल्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईबाबत बैठकिचे आयोजन करण्यात आलं होतं ज्या ठिकाणी टँकर्सची मागणी आहे तिथे एक दोन दिवसाआड टँकरने पाणी प्रवठा करण्यात यावा नगर पालिकांनी पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी काळजी घ्यावी पाईपलाईन नाद्रस्त असल्यास द्रस्ती करुन घ्याव्यात नळाला तोटया नसल्यास त्या लावून घ्याव्या नागरिक पाण्याचा अनधिकृत वापर करीत असल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करावी असे आदेश यावेळी त्यांनी दिले

नऊ महिन्यांपासून पाठीच्या दुखण्यानं खेळापासून दूर असलेल्या चानूनं प्नरागमन केलं आहे तसंच प्रुष गटामध्ये य्वा ऑलिम्पिक स्पर्धेत स्वर्ण पदक मिळवलेल्या जेरेमी लारीन उन्गाकडून देशाला पदक मिळण्याची अपेक्षा आहे एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले असतांना महिलांविषयी अश्लील वक्तव्य केल्याम्ळे भारतीय क्रिकेट संघाचे क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि के

रामनवमी पासून ते हन्मान जयंती पर्यंत चालणारी हि यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते माता महाकाली यात्रा किंवा नांदेडची यात्रा म्हणूनही ओळखली जाते या यात्रेकरीता विदर्भ मराठवाडा तेलंगंणा आणि अन्य राज्यातून मोठया प्रमाणात भाविक चंद्रप्रात दाखल होतात महाकालीच्या दर्शनासाठी जथेच्या जथ्थे चंद्रपुरात दाखल होत असून मंदिर प्रशासन पालिका प्रशासन आणि अनेक स्वयंसेवी संस्थेच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था खाद्यपदार्थ वस्तू आणि माहिती कक्ष उभारले जातात दर महिन्याच्या पगारातील एक टक्का रक्कम कपात करत अकोला अर्बन बँकेच्या सहाशे कर्मचाऱ्यांनी अडीच कोटी रुपयांचा निधी जनकल्याणासाठी उभारला यातून अकोल्यात डॉ हेडगेवार रुग्णालय अन्संधान केंद्र स्थापन करण्यात आले आहे या संशोधन केंद्रात सहा डायलेसिस उपकरण आणत किडनी तसंच इतर रुग्णांवर ना नफा ना तोटा या आधारावर उपचार केले जातील या रुग्णालयाचे लोकार्पण रविवारी सायंकाळी लातूर येथील विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ अशोकराव क्कडे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती अकोला बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाठक यांनी दिली

या प्रदर्शनात समकालीन पारंपारिक लोक आणि आदिवासी चित्रं शैलीच्या आकर्षक चित्रांचा समावेश आहे विविध कलाप्रकारांची ओळख नागप्रच्या कला रसिकांना करून देणं हा या प्रदर्शनाचा मागचा म्ख्य हेतू आहे

विदर्भातील नागप्र भंडारा वर्धा चंद्रप्र गडचिरोली आणि ब्रह्मप्री याठिकाणी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान आज शहरात द्पारपासून आकाश काही अंशी अभ्राच्छादीत होत